भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात देशाला मजबूत बनविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन

भारत अमेरिका यांच्यात आज तिसरी टू प्लस टू मंत्रीस्तरीय चर्चा संरक्षणदृष्ट्या महत्त्वाच्या बी ई सी ए करारावर स्वाक्षऱ्या

राष्ट्राच्या संरक्षणात पायदळाच योगदान महत्त्वपूर्ण पंतप्रधानांचं प्रतिपादन

पंतप्रधान विकासाला गती देण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया पारदर्शक जबाबदार आणि जनतेसाठी उत्तरदायित्व जपणारी असणारी असली पाहिजे आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात देशाला मजबूत बनविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे दक्ष भारत समृद्ध भारत असं मुख्य सूत्र असलेल्या दक्षता आणि भ्रष्टाचार निर्मूलन या विषयावरील तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आज संध्याकाळी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते भ्रष्टाचाराच्या विरोधात गेल्या काही वर्षात सरकारनं कडक पावलं उचलली आहेत भ्रष्टाचार आर्थिक गैरव्यवहार लाच घेणं अंमली पदार्थ विक्री दहशतवादी कृत्यांसाठी पैसा पुरवणं हे सगळे गैरव्यवहार एकमेकांशी जोडले गेलेले असून आपल्याला याच्या समूळ उच्चाटनासाठी एकत्रितपणे काम करावे लागेल असं पंतप्रधान म्हणाले त्यासाठी यंत्रणा सक्षम करण गैरप्रकारांचा लेखाजोखा ठेवणं कर्मचा यांची क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण या सर्व मार्गांचा त्यासाठी प्रभावीपणे उपयोग करावा लागेल असं ही ते म्हणाले भारत अमेरिका चर्चा भारत आणि अमेरिका यांच्यात आज नवी दिल्लीत इथं तिसरी टू प्लस टू मंत्रीस्तरीय चर्चा पार पडली आणि उभय देशांमध्ये संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचा मूलभूत आदानप्रदान आणि सहकार्य करार अर्थात बेका करार करण्यात आला या करारामुळे युद्धजन्य परिस्थितीमध्ये क्षेपणास्त्र तैनात करताना त्यांच्या जागा आणि स्थिती निश्वित करण्यासाठी अमेरिकेच्या अखत्यारीतील भूस्थानीय नकाशांचा वापर करण्याची मुभा भारताला मिळणार आहे अमेरिकेच्या वतीनं परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर तर भारताच्या बाजूनं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे चर्चेत सहभागी झाले होते

एस्पर यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली माईक पॉम्पिओ दरम्यान या बैठकीनंतर परराष्ट्र व्यवहारमंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर यांनी आज नवी दिल्ली इथ पतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीन त्यांनी पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या ट्रम्प यांच्या गेल्या फेब्रुवारी महिन्यातील भारत भेटीच्या स्मृतींना उजाळा देत मोदी यांनी त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला पॉम्पिओ आणि एस्पर यांनी आपल्या द्विपक्षीय बैठका आणि आज पार पडलेल्या तिसऱ्या टू प्लस टू मंत्रीस्तरीय चर्चेची माहिती मोदी यांना दिली ही चर्चा अत्यंत अर्थपूर्ण उपयुक्त आणि फलदायी झाल्याचं ते म्हणाले अमेरिका सरकार भारताबरोबरचे संबंध अधिक बळकट करण्याबाबत ठाम असून त्यादृष्टीनं या चर्वेत परस्पर विचार आणि उद्दिष्टांची देवाणघेवाण करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं

राष्ट्राच्या संरक्षणात पायदळाचं योगदान महत्त्वपूर्ण असून देशाला त्याचा अभिमान आहे सैनिकांचं हे शौर्य लाखो लोकांना प्रेरणा देत राहील असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे पुण्यातल्या लष्कराच्या दक्षिण मुख्यालयामध्येही आज पायदळ दिन साजरा करण्यात आला यानिमित्त दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे प्रमुख मेजर जनरल नवनीत कुमार यांनी पुण्यातल्या युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं

स्वनिधी योजनेनं नेहमीच गरिबांच्या श्रमाला सहकार्य केलं असून आजचा दिवस आत्मनिर्भर भारतासाठी महत्वाचा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं उत्तर प्रदेशमधील आग्रा वाराणसी आणि लखनौ इथल्या पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या लाभार्थींशी त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यानंतर ते बोलत होते या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते

बिहार मतदान बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे

सकाळी सात वाजता मतदान सुरू होणार असून ते संध्याकाळी सहापर्यंत चालेल

चैनपूर नबीनगर कुटुंबां आणि रफिगंज या नक्षलवादी भागात असलेल्या चार मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ द्पारी तीनपर्यंत ठेवण्यात आली असून आणखी पाच नक्षलग्रस्त मतदारसंघांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईल

विविध पक्षांचे स्टार प्रचारक आणि ज्येष्ठ नेते प्रचारसभांसाठी बिहारमध्ये तळ ठोकून आहेत

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नद्डा यांची आज राजनगरमध्ये प्रचारसभा झाली राजद बिहारमध्ये रोजगार निर्मितीच्या प्रश्नावर जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहे असा आरोप त्यांनी केला

पंतप्रधानांनी बिहारसाठी सव्वा लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं त्याचा पुरेपूर वापर बिहारच्या विकासासाठी केला जात असून त्यातील पै न पै चा हिशेब सरकार देत आहे असं जावडेकर यांनी पाटणा इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं भाजपचे ज्येष्ठ नेते स्मृती इराणी आणि भूपेंद्र यादव यांच्याही राज्यात अनेक सभा झाल्या संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मुझफ्फरपूरमध्ये साकरा आणि महुआ इथं तसच वैशाली जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या दुसरीकडे महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव यांनी आज दिवसभरात सुमारे डझनभर प्रचारसभा घेतल्या

जनअधिकार पक्ष कम्युनिस्ट पक्षाच्या प्रचारसभांनाही वेग आला असून स्थलांतरित मजूर गरिबी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर नितीशकुमार यांच्यावर या सभांमध्ये शरसंधान करण्यात येत आहे

त्यासाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी कॉंग्रेस पक्षासाठी या निवडणुका अत्यंत प्रतिषेच्या झाल्या आहेत गटसभा कोपरासभा मोठ्या प्रचारसभा यांच्याबरोबरच घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर सर्व पक्षांच्या उमेदवारांनी भर दिला आहे डिजिटल आणि समाजमाध्यमांच्याद्वारे ही जोरदार प्रचार सुरू असून मुख्यमंत्री विजय रूपानी उपमुख्यमंत्री नीतीन पटेल केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी या आठही मतदारसंघांमध्ये झंझावाती प्रचार सुरू ठेवला आहे

भारतात दर दहा लाख लोकसंख्येमागे आढळणा या कोरोनाबाधितांची संख्या आणि मृतांची संख्याहीजगात सर्वात कमी आहे असं त्यांनी सांगितलं

देशाचा कोविड मृत्यूदरही कमी होत असून सध्या हा दर दीड टक्के आहे

सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाल्याची माहिती भूषण यांनी यावेळी दिली दरम्यान सुदृढ आरोग्य यंत्रणा आणि उत्तम अर्थव्यवस्था असलेल्या अनेक देशांमध्येही कोरोना संसर्गाची आलेली दुसरी लाट हा आपल्यादेशासाठीही इशारा असल्याचं नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी यावेळी सांगितलं आपल्या देशात सध्या बाधितांची संख्या घटताना दिसत असली तरी यापुढेही मास्कचा वापर हातांची स्वच्छता आणि सुरक्षित अंतराचे नियम पाळावेच लागतील असं ते म्हणाले नीतीन गडकरी त्रिपुरामधील नऊ राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचं भूमिपूजन आणि शिलान्यास आज केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांच्या हस्ते आज झालं

राज्यातील आणखी चार महामार्गांसाठी रस्ते मंत्रालय काम करित असून त्यामध्ये आगरताळा इथल्या चौपदरी महामार्गाच्या कामाचाही समावेश आहे

खरीप केंद्र सरकारनं देशभरात किमान आधारभूत किमतींच्या आधारे अन्नधान्याची खरेदी सुरू केली असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे

सप्टेंबर अखेरपासून बहुतांश उपक्रम सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे मात्र मोठ्या संख्येने लोक एकत्र जमण्यास बंदी अद्याप आहे रेल्वे मेट्रोने प्रवास करताना उपाहारगृह मॉल धार्मिक स्थळ अशा कोविड संसर्गाची तीव्र शक्यता असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी मानक कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे मराठा आरक्षण मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला घटनापीठापुढे जायचं असेल तर त्यासाठी चार आठवड्यांची मुदत देत या प्रकरणा संदर्भातली आजची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं चार आठवड्यांसाठी तहकुब केली त्याआधी आज सकाळी सुनावणीला सुरुवात झाली तेव्हा राज्याचे वकील मुकुल रोहतगी उपस्थित राहु न शकल्यानं न्यायालयानं सुनावणी काही काळासाठी तहकुब केली होती दरम्यान घटनापीठासमोर मराठा आरक्षणाची बाजू मांडायला सरकार सज्ज आहे असं मराठा आरक्षणासंदर्भातल्या मंत्रीमंडळीय उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज जालन्यात वार्ताहरांशी बोलताना सांगितल तर राज्य सरकारनं सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणासंदर्भातल्या न्यायालयीन सुनावणीपासून पळ काढायचा प्रयत्न केला आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात वार्ताहरांशी बोलताना केला आय पी एल आय पी एल क्रिकेट मालिकेत आजचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांत होत आहे दिल्ली कॅपिटल्स संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला